मुंबईत दहिसर तप्रीरा भाईदर आणि अंधप्तीत छित्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा दोन मार्गावरच्या मट्री प्रकल्पाच्या अंमलबजावणीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली बालकांची निकोप वाढ आणि विकास होण्यासाठी पोषक आणि संरक्षित वातावरण आवश्यक असून शिक्षकांनी मुलांच्या अडचणी समजून घेस्तिन त्यांचं समूपदध्यांचं कळे पाहिज असं शालग्रंशिक्षण मंत्री विनोद तावडखीनी म्हटलं आह त्रिक्रील मुंबईत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगा आयोजित क्विंख्या रक्षा अभियानाचा प्रारंभ क्विमानंतर बोलत होत शाळांची गुणवत्ता तपासताना मुलांच्या हक्कासाठी असलल्खा कायद्याची अंमलबजावणी होतक्री नाही याची तपासणी क्ली जाईल असं त्यांनी सांगितलं भीमा कोरात्वि इथं एक जानद्वारी रोजी घडलत्ती हिंसाचार पूर्वनियोजित होता असा अहवाल एका सत्यशोधन समितीनं पुणत्रीलिसांकडक काल सादर क्ली

कारकिर्दीतला अखखि सामना खेळ्यारा एलिस्टर कुक सामनावीर ठरला असून कर्णधार विराट कोहली तसंच सम्र करन यांनी मालिकावीर पुरस्कार पटकावला